ऐतिहासिक निर्णय घेतले माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य आज मध्यरात्रीपासून नागप्रातील वीज वितरण व्यवस्था महावितरणच्या ताब्यात

केलं जाणार

रोजगार मिळाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या सतेच्या द्स या पर्वातील पहिल्या शंभर दिवसात संस्मरणीय आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेत हे जम्मू आणि काश्मीर संबंधीत अथवा आर्थिक निर्णयांबाबत सुध्दा असल्याचं वक्तव्य माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केलं नवी दिल्ली इथं पत्रकारांशी ते बोलत होते

राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं घेण्यात आलेला या निर्णयाची तयारी निवडण्कीपूर्वीच करण्यात आली याम्ळं या क्षेत्रातील शेतकरी गरीब कामगार मागासवर्गीयांना सशक्त करणं हे एकच ध्येय होतं असंही ते म्हणालेत

या प्रसंगी जावडेकरांच्या हस्ते सरकारचे शंभर दिवस पूर्ण या पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं नरेंद्र मोदी सरकार हे राष्ट्रीय स्रक्षा विकास आणि गरिबांच्या कल्याणासाठीच काम करत आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी हे सरकार आशेचं प्रतीक आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री खासदार राम जेठमलानी यांचं आज सकाळी निधन झालं

ते राज्यसभैत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार होते यापूर्वी दोन वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते

गेल्या दोन आठवडयांपासून ते आजारी होते राम जेठमलानी हे ख्यातनाम विधीज्ञ होते आपण अनेनकदा जनहिताच्या संदर्भात त्यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी विनामूल्य आपणास सहकार्य केले त्यांच्या निधनामूळ देशाच्या विधी क्षेत्राचे न्कसान झाले असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली माजी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाबददल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनानं आपण देशातील एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे अशा शब्दात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे जेठमलानी यांनी विधी समाजकारण आणि राजकारण क्षेत्रात आपल्या कर्तबगारीनं एक मानदंड निर्माण केला होता विशेषत आणीबाणीविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील असंही म्ख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

एन डी एल ने आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याम्ळे शहरातील वीज वितरण व्यवस्था सांभाळण्यास असमर्थता दर्शवली आणि महावितरणला वरील क्षेत्राचा ताबा घेण्यास विनंती केली होती या अन्षंगाने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज मध्यरात्रीपासून महावितरणने नागपूर येथील वितरण व्यवस्था ताब्यात घेत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा नवीन आणि नविकरणिय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज नागपूर आयोजित पत्रकार परिषदेत दिली याअन्षंगानं वितरण फ्रेंचाइझी क्षेत्रातील ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज मध्य रात्री पासून महावितरणने नागपूर येथील वितरण व्यवस्था ताब्यात घेण्याचे ठरविले आहे याम्ळे वितरण फ्रेंचाइझी क्षेत्रातील ग्राहाकंना महावितरण अखंडीत आणि दर्जेदार विजप्रवठा देण्यास यशस्वी ठरेल असंही बावनक्ळे यांनी सांगितलं जागतिक स्तरावरील उच्च आणि ग्णवतापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होत आहेत विदयार्थ्यांना केवळ प्स्तकी ज्ञान देण्यापेक्षा रोजगाराभिमुख आणि कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले एका वृत्तपत्राच्या वतीने एंटरप्रिनर्स ऑफ नागपूर या कॉफीटेबल ब्कच्या विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजच्या माहिती तंत्रजानाच्या य्गात शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत विविध क्षेत्रातील शिक्षण संधी विद्यार्थ्यांना आता मोठया प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आता देशातच विविध विद्यापीठात आणि शिक्षण संस्थांत मिळत आहे जागतिक स्तरावरील आणि उच्च ग्णवतापूर्ण शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आगामी काळात भर द्यावा लागणार आहे रोजगाराभिम्ख आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाची आज खरी गरज आहे आपल्या देशात यूवा लोकसंख्या मोठया प्रमाणावर असून या यूवा शक्तीचा स्योग्य वापर होणे गरजेचे आहे

जैवइंधन दुग्धव्यवसाय मधमाशीपालन यासारख्या कृषीपुरक आणि आर्थिकृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांचे राहणीमान उंचावणे हे एग्रोव्हिजनचे उद्देश आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले

याप्रसंगी अॅग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी आयोजन सचिव रवी बोरटकर रमेश मानकर आणि एम एस एम ई विकास संस्था नागपूरचे संचालक पी

पार्लेवार उपस्थित होते

ई नोंदणीकृत उद्योगांचे दालन तसेच जैवइंधन आणि जैवउर्जा यावर आधारित दालने हे विशेषत स्थापण्यात येतील रामटेक तालुक्यात नॅपीअरर ग्रासची लागवड केल्याने डिझेलला पर्याय ठरणा या बायो सी एन जी ची निर्मिती या गवतापासून करता येणे शक्य होणार आहे

एन जी

भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचा समावेश आहे समाजातील सर्व घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा नागपूर विधीसेवा उपसमितीचे अध्यक्ष न्या रवी देशपांडे यांनी केले यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते

या अनुषंगाने तैलचित्र लावण्याबाबतचा पाठप्रावा सामाजिक न्याय विभागाने केला होता यासाठी सामाजिक न्याय विभागाने निधीची तरतूद केली होती हे तैलचित्र म्ंबई येथील प्रसिद्ध चित्रकार आर

कांबळे यांनी बनविले आहे वाशिम जिल्ह्यधिकारी कार्यालय आणि सर्व तहसील कार्यालयावर आज भोन स्तूप बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले ब्लढाणा जिल्ह्यात भोन या गावात शेकडो एकर जागेवर सकृददर्शनी इथं मोठ्या प्रमाणात प्रातत्वीय मौर्याकालीन अवशेष प्ण्याच्या डेक्कन कॉलेजचे संशोधक डॉ

इथं मूर्ती स्तूप नाणी आदी प्रातन वस्तू सापडल्या आहेत यावर संशोधन चालू असताना हा स्तूप जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप कृती समिती करीत आहे तो स्तूप वाचवून त्याला हेरिटेज दर्जा द्यावा अशी मागणी करत भोन स्तूप बचाव समितीच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत माननीय राष्ट्रपतीना निवेदन पाठवण्यात आले

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय ग्रंतवणूक आली आहे

मेक इन इंडिया मॅग्नेटीक महाराष्ट्र या दोन महत्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली असून सामंजस्य करारापैकी कार्यान्वीत झालेल्या प्रकल्पांचे प्रमाण सर्वात जास्त आहे नव उद्यमींना सूक्ष्म आणि लघ् उद्योग स्रु करण्यास सहाय्य आणि रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारे आणि व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे असे उद्योग विकास आयुक्त तथा विभागाचे सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी सांगितले